बी आय कड सोमवार पर्यंतचा अवधी

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्राद्र्भावाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवंधन आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव बैठकीत उपस्थित आहेत

महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी प्रेसा असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाने रुग्ण आणि नातेवाईकांची गर्दी टाळण्यासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉईंटमेंट धेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे परिणामी रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार असून हा उपक्रम सध्या तरी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे लवकरच तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे देशात एक्ण सहा हजार जनौषधी केंद्रे असून दररोज दोन लाखाहन अधिक लोकांना याचा लाभ होतो लोकांनी याला स्वस्त औषधांचं द्कान असं म्हणायला सुरुवात केल्याची माहिती आणि प्रसारण पर्यावरण वन आणि हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे जन औषधी दिनानिमित त्यांनी आज प्ण्यात ससून रुग्णालयात लोकांशी संवाद साधला त्यानंतर पंतप्रधानांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्ण्यातील लोकांशी संवाद साधला दरम्यान जनौषधी केंद्रांमुळ सर्वानाचं वाजवी दरात औषध सहज उपलब्ध होऊ लागल्यानं सर्वसामान्याचं आय्ष्य सुखकर झालं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जनौषधी दिवसा निमित्त या योजनेतल्या काही लाभार्थ्यांशी आणि औषध द्कानदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दवारे संवाद साधताना मोदी आज नवी दिल्लीत बोलत होते स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत सांगितलं की एस बी आय ला संकटग्रस्त येस बँकेच्या पुनर्बाधणीच्या मसुद्याला उतर देण्यासाठी येत्या सोमवारपर्यंतची मुदत मिळाली आहे बँकेची गूंतवणुक आणि कायदेशीर चमू या प्रकरणात परिश्रमप्र्वक प्रयत्न करीत आहेत अशी माहिती त्यांनी दिली

बी आय नं काल येस बँकेसाठी मसूदा पुनर्रचना योजना आणली असून त्याअंतर्गत एस बी आय

स्टेट बँकेची कायदेशीर चम् येस बँकेची स्थिती सुधारण्यासाठी बँक ऑफ इंडियानं प्रस्तावित केलेल्या मसूदयाच्या योजनेवर काम करत आहे

दिवाण हाउसिंग फायनान्स सह बँकेच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं येस बँकेचे सह संस्थापक आणि माजी म्ख्य कार्यकारी अधिकारी राणा कप्र यांच्या दक्षिण मूंबईतील निवास स्थानावर तपास सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर कपूर यांना ईडीच्या अधिकाऱ्यानी चौकशीसाठी नेलं असून त्यांच्यावर काळा पैसा पांढरा करण्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कपूर यांच्या विरोधात पी डी एल ए आणि डी एच एफ एल विरुद्धच्या गुन्हया संदर्भात सुद्धा तपास सुरू आहे

केंद्रीय य्वा कार्य आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते ग्लमर्ग इथ आज पहिल्या पाच दिवसीय खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांच उदघाटन करण्यात आलं

प्ढ बोलताना ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय मानदंडांन्सार प्रशिक्षण अकादमी याठिकाणी स्थापन केली जाईल ज्यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक क्रीडापटूंना प्रशिक्षण देतील

हवामान विषयक अंदाज तसंच माहिती सहज समजेल अशा स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करुन ती मोबाईल अप्रच्या सहाय्यानं शेतकरी आणि जनसामान्यांनापर्यंत पोहोचेल याकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब या माहिती संप्रेषणामध्ये करावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय स्क्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात केलं स्थानिक वनामती येथील सभागृहात भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयादवारे एक दिवसीय वापरकर्ता क्षेत्रीय संमेलनाचं उदघाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते हवामान विषयक पूर्वसूचना ही पिकांच्या काढणी हवाई तसंच समूद्री वाहतूकीमध्ये मिळाल्यानंतर संभाव्य धोका टाळला जातो हवामान अंदाज हे शेती तसंच इतर प्रक व्यवसाय यांना सुद्धा फायदेशीर असल्यानं या संदर्भातील हितधारक गावातील सरपंच गावकरी तसेच लोकप्रतिनिधी यांना या प्रादेशिक वापरकर्त्या परिषदेमध्ये आमंत्रीत करून त्यांना सुदधा हवामानविषयक तंत्रज्ञान समजावून सांगावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं या क्षेत्रीय वापरकर्ता संमेलनाचा हेतू भारतीय विज्ञान विभागातर्फे अवलंबिला जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञान आणि विकास यांचा फायदा वापरकर्त्यांपर्यंत पोहचवणे हा आहे असं प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे उपमहासंचालक डॉ

साह् यांनी स्पष्ट केलं आहे संशोधन करणाऱ्या संस्थांनी आपलं संशोधन केवळ प्रयोग शाळेच्या भिंती प्रतं मर्यादित न ठेवता त्या संशोधनाची योग्य ती प्रसिदधी करून य्वक आणि उदयोगांना कसं लाभदायक ठरेल यासंदर्भात प्ढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज स्थानिक विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था इथ खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीनं आयोजित तांत्रिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केल ग्रामीण कृषी तसंच आदिवासी क्षेत्रातील विकास साधण्यासाठी प्रदेशात उपलब्ध असणा या कच्च्या मालाची पारख करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं खादी ग्रामोदयोग महामंडळाच्या संशोधन संस्थांनी सौर चरख्यांचा समूह आता विदर्भाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये स्थापन झाल्याचं त्यांनी नमुद केल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उदया सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत या सभांमध्ये पोषण पंचायत जमिनीं विषयीचे कायदे शिक्षण स्रक्षा गर्भवती महिलांचं आरोग्य आणि समान संधी अशा विषयांवर चर्चा केली जावी असं पंचायत राज मंत्रालयानं सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

अंगणवाडी सेविका सखी सेविका आणि सूईण यांच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्यानं या सभा आयोजित केल्या जाव्यात असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात सर्वत्र महिला सप्ताह राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला येथील प्रकल्प अधिकारी या पदाचा सांकेतिक पदभार कोथळी येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणारी विदयार्थिनी अंकिता सुभाष शेळके यांच्याकडं सोपविण्यात आला होता दरम्यान अंकिता हिनं संपूर्ण दिवसभर प्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारून प्रशासन आणि कार्यालयीन कामकाज कसं चालतं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची सभा घेऊन करून घेतली

येत्या आठवड्याच्या सुरूवातीला नऊ आणि दहा तारखेला विदर्भात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव होऊ शकतो

दरम्यान नागपूर आणि वर्धा इथं मात्र केवळ त्रळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पर्जन्य वृष्टी होऊ शकते असं हवामान विभागानं कळवलं आहे

तथापि स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत यांनी आय सी ची पहिली टॉफी जिंकण्यासाठी भारताकड़न कसोशीचे प्रयन्त होतील अशी अपेक्षा अनेक स्तरातून व्यक्त होतं आहे